या व्यक्तीवर कोरोना बरोबरच अतिताण आणि न्य्मोनियावरही उपचार सुरू होते अशी माहिती मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी यांनी दिली त्यामुळे या व्यक्तीचा मृत्यू केवळ कोरोनामुळेच झाला असं म्हणता येणार नाहीअसं परदेशी यांनी स्पष्ट केलं या व्यक्तीच्या पत्नी आणि मुलालाही कोरोनाची लागण झाली असून त्यांच्यावरही कस्तुरबा रूग्णालयात उपचार सुरू आहे अशी माहिती आहे यापूर्वी दिल्ली आणि कर्नाटकात कोरोनाम्ळे प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे

वाहतूक पोलिसांची सुरक्षितता लक्षात घेऊन मदयपी वाहन चालकांची तपासणीही स्थगित करण्याचा निर्णय महामार्ग पोलिसांनी घेतला आहे

सांगली जिल्ह्यात परदेशातून परतलेल्या दोघांमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणं दिसू लागल्याच्या संशयावरून त्या दोघांना काल प्रशासनानं विलगीकरण कक्षात वव्वयकीय देखरेखीखाली ठेवलं आहे जालना जिल्हा सामान्य रुग्णालयात काल आणखी एक तरुण कोरोनाच्या चाचणीसाठी दाखल झाला हा तरुण पर्यटनासाठी गोवा इथं गेला असताना विदेशी नागरिकांच्या संपर्कात आला होता त्याच्या लाळेचे नम्ने प्णे इथल्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत दरम्यान जालन्यातल्या संशयित पोलीस कर्मचाऱ्याचा तपासणी अहवाल नकारात्मक आला आहे कोरोना विषाणूचा प्राद्रभाव रोखण्यासाठी बीड जिल्ह्यातल्या परळी इथल्या वव्व्यनाथ देवस्थान ट्रस्ट आणी अंबाजोगाई इथळ्या योगेश्वरी देवी मंदिर प्रशासनानं आजपासून मंदीरं दर्शनासाठी बंद केली आहेत वाशिम जिल्ह्यातही पोहरादेवी उमरी खुर्द इथं राम नवमीदरम्यान होणाऱ्या यात्रा रदद करण्याचा निर्णयत जिल्हा प्रशासनानं घेतला आहे नांदेड जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जिल्ह्यातले सर्व आठवडी बाजार बंद ठेवण्यात येणार आहेत आज माहर हिमायतनगर इथले बाजार तर उद्या नांदेडचा सर्वात मोठा बुधवार बाजार बंद राहणार आहे या बंद मूळे भाजीपाला उत्पादक शेतकरी चिंतेत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

त्यामुळे जिल्ह्यातली धार्मिक स्थळ पर्यटकांसाठी प्ढच्या आदेशापर्यंत बंद राहतील

या हरकती सूचनांची पडताळणी करण्याकरता महापालिका आय्क्तांनी आठ विभागांसाठी आठ समित्या नेमल्या आहेत